महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं घाटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं हेमंत रासने हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत

एम पी एम एल च्या संचालक पदाचा सिद्धार्थ शिरोळे यांनी राजीनामा दिला असून या पदाची निवडही लवकरच करण्यात येईल असं महापौर मोहोळ यांनी सांगितलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि फिनलँडच्या टुर्कू विद्यापीठादरम्यान नुकतेच विविध शैक्षणिक सहकार्य करार करण्यात आले अध्यापन संशोधन विद्यार्थी अध्यापक आदानप्रदान आदिंबाबत हे करार करण्यात आले आहेत या वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे कला क्रीडा साहित्य संशोधन आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या युवक युवतींना हा पुरस्कार दिला जाणार आहे

या स्विधेद्वारे विद्यार्थी त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरील फोटो तसंच फाईल यांच्या प्रती घेऊ शकतील ही सेवा चोवीस तास उपलब्ध राहणार असून त्याचे दर माफक असतील अशी माहिती विद्यापीठ मुद्रणालयाचे संचालक डॉ

प्ण्याजवळील मोशी इथे भारतातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन संपन्न होणार आहे

प्रदर्शनात भारत सरकार तसंच राज्य शासनाच्या कृषी मंत्रालयाने सहभाग घेतला असून प्णे आकाशवाणी माध्यम सहयोगी आहे किसान कृषी प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत हि माहिती दिली आहे प्रदर्शनात विविध परदेशी कंपन्याही सहभागी होणार असून प्रदर्शनाला देशभरातून दोन लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा संयोजकांचा अंदाज आहे उद्योगजगतात नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि समस्यांवर अभिनव उपाय शोधणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर अर्थात एम सी सी आय ए तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची आज घोषणा आज करण्यात आली

एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

ही प्रतिकृती नागरिक आणि प्रवाशांचं आकर्षण बनलं असून अनेकजण त्यासोबत सेल्फी काढत आहेत या आधी देखील रेल्वे तर्फे आषाढी वारीची झलक दाखवणारी प्रतिकृती उभारण्यात आली होती मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी या प्रतिकृती साकारल्या आहेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे महापालिकेतर्फे आज दिव्यांग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्यात दिव्यांग कायदा उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू कुणाल फणसे आकाश कुंभार आणि क्रीडा मार्गदर्शक सागर खळदकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला महापौर मुरलीधर मोहोळ उपमहापौर सरस्वती शेडगे आयुक्त सौरव राव आदी यावेळी उपस्थित होते काठमांड् इथं सुरू असलेल्या आशियाई खो खो स्पर्धेत आज भारतानं पुरुष आणि महीला अशा दोन्ही गटात अंतिम फेरीत धडक मारली

महाराष्ट्राच्या पोर्णिमा संकपाळ आणि निकिता पवार या विजयाच्या शिल्पकार ठरल्या पीवायसी जिमखाना इथं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत प्ण्याच्या अनिल मुंडे यानं आज स्वर्णपदक पटकावलं

दुपारनंतर आकाश ढगाळ होतं उद्या देखील आकाश अंशतः ढगाळ राहण्याची असून अत्यल्प स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नमस्कार